सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात सरकारनं ही बाब नमूद केली लसीची किंमत निश्चित करणं हा महत्वाचा मुद्दा असून सरकार यासंदर्भात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे

राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली

आधीचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी त्यांचा राजीनामा काल राज्यपालांकडे सादर केला होता

केंद्र सरकारच्या वतीनं देशात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ज्यादा ऑक्सिजन निर्मितीसह करण्यात येणाऱ्या विविध उपायोजनांची आणि प्रयत्नांची यावेळी सदस्यांनी प्रशंसा केली तसंच यासंदर्भात अधिकच्या शिफारसी सरकारच्या विविध विभागांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचंही यावेळी ठरवण्यात आलं सर्व अडथळ्यांवर मात करून आणि नवीन उपाय शोधून भारतीय रेल्वेनं द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू देशभरातल्या विविध राज्यात पोहोचवला आहे

परदेशातून येणाऱ्या सर्व मदत सामग्रीच्या वितरणासाठी प्रभावी समन्वयन करणं हे या कक्षाचं प्राथमिक कायं आहे संसाधनांसाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीनं मनुष्यबळ विमानातून सामग्री उतरवून घेऊन जाणं आणि सामान तसंच सपाट पृष्ठभाग असलेली सामान वाहन नेणारी आणि औद्योगिक वाहन यांसारख्या गरजांची पूर्तता करण्यात येत आहे

टाळेबंदीच्या काळात रुग्णालयं आणि औषधी दुकानं वगळता जिल्ह्यात आता सर्वच काही बंद राहणार आहे

या मुदतीत सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू किराणा भाजीपाला तसंच फळ विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संत सुगावे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं

औरंगाबाद इथं भगवान परश्राम जन्मोत्सवानिमित्त काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं